धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई सुरू आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्यांशी संलंग्न असणं बंधनकारक नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे या योजनेचा दुसरा हप्ता येत्या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबाला दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये मदत सरकारकडून मिळणार आहे

भारतानं मसूद विरोधात ठोस प्रावे दिल्यास पाकिस्तान सरकार मसूदविरोधात कारवाई करेल असं कुरैशी यांनी म्हटलं आहे मसूद सध्या आजारांनी ग्रस्त असल्याचं कुरैशी यांनी म्हटलं आहे दरम्यान पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद संघटनेचा हात असल्याचे सविस्तर प्रावे गेल्या ब्रधवारीच भारत सरकारनं पाकिस्तानला दिले आहेत जैश ए मोहम्मद संघटनेचे पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ असल्याच्या पुराव्यांचाही यात समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे पाकिस्तानच्या ताब्यात असलेले वायूदलाचे वैमानिक अभिनंदन वर्तमान यांच्या स्वागतासाठी पंजाबमधल्या वाघा सीमेवर नागरिक गर्दी करत आहेत अभिनंदन आज द्पारपर्यंत भारतात परत येण्याची शक्यता आहे परवा सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरी केलेलं पाकिस्तानचं विमान पिटाळून लावताना अभिनंदन यांचं मिग विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं भारतानं अभिनंदन यांना तत्काळ बिनशर्त सुरक्षितरित्या परत पाठवण्यास पाकिस्तानला बजावलं होतं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाकिस्तान संसदेत अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली होती अभिनंदन यांची तत्काळ सुटका होणं हा भारताच्या कूटनीतिचा विजय असल्याचं भाजप अध्यक्ष खासदार अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते

उत्तर प्रदेशातल्या म्रादाबाद इथला रहिवासी असलेला हा इसम फिरता विक्रेता म्हणून सीमेलगतच्या परिसरात वावरत होता मात्र त्याचा वावर संशयास्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलं चौकशीदरम्यान त्यानं दिलेली असंबद्ध उत्तरं तसंच त्याच्या मोबाईलमध्ये असलेले संशयास्पद नंबर यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे

निनाद यांचा परवा काश्मीरमध्ये वायूदलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आज सकाळी त्यांचा पार्थिव देह नाशिक इथं आणण्यात आला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मांडवगणे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना प्ष्पचक्र अर्पण केलं वायूदलाच्या वतीनंही मांडवगणे यांना मानवंदना देण्यात आली मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत

यासाठी अर्जाचा नमूना महासंचालनालयाच्या तसंच राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे